यानुसार रेपो दरात पाव टक्के कपात केल्यानं आता रेपो दर साडे सहा टक्क्यांऐवजी सव्वा सहा टक्के ात्रिका झाला आहे

या दरकपातीमुळे गृहकर्ज आणि वाहन कर्जाचे दर कमी होण्याची शक्यता आहे

रिझर्व्ह बैंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखालच्या सहा सदस्यीय पतधोरण समितीनं हा आढावा जाहीर करताना देशाच्या आर्थिक विकासातल्या मार्गावरची जोखीम समसमानरीत्या संतुलित करण्याच प्रयत्न केला आहे असं दास यांनी सांगितलं

रिजव्ह बँकेनं शेतकऱ्यांसाठीच्या विनातारण कर्जाची मर्यादा साठ हजार रुपयांनी वाढवली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना एक लाख साठ हजार रुपयांपर्यंत विनातारण कर्ज मिळू शकेल बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण समितीच्या बैठकीनंतर ही घोषणा केली राज्यसभेत आज शून्य प्रहरात महाविद्यालयं आणि विद्यापीठात शिक्षक भर्तीप्रक्रियेतल्या बदलाबाबत चर्चा झाली या बदलाचा फटका एससी एसटी आणि ओबीसींना बसेल असा आक्षेप समाजवादी पक्षाचे रामगोपाळ यादव यांनी घेतला याबाबतची आढावा याचिका न्यायालयात सादर केल्यानंतर योग्य न्याय मिळेल असं मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी उत्तरात सांगितलं हा सरकारचा नसून न्यायालयाचा निर्णय आहे असं ते म्हणाले मात्र या उत्तरानं समाधान न झाल्यानं सपा बसपा राजद डावे आणि त्विर पक्षांनी गोंधळ सुरु केल्यामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं

जिल्हा परिषदेच्या शाळांच्या आवारातही आणखी तंबू उभारले जातील त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी घाबरून न जाता विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी केलं आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी भूकंपाच्या पार्श्वभूमीवर मुंबई ध्वे बैठक घेतल्यानंतर आज जिल्ह्यातल्या सर्व संबंधित यंत्रणांची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ नारनवरे यांनी पालघर ॐ घेतली त्यावेळी ते बोलत होते

नागपूरमध्ये विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा मैदानावर झालेला रणजी करंडक स्पर्धेचा अंतिम सामना विदर्भानं आज पाचव्या दिवशी उपाहाराच्या आधीच जिंकला

पहिल्या डावात पाच तर दुसऱ्या डावात सहा बळी टिपणारा विदर्भाचा आदित्य सरवटे सामनावीर ठरला

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची काळा पैसा पांढरा केल्या प्रकरणी सक्तवसूली संचालनालयात आजही चौकशी सुरू आहे वाड्रा यांनी लंडन के दोन घरं सहा सदनिकांसह एकोणीस लाख पाऊंडाची मालमत्ता खरेदी केल्यासंदर्भात ही चौकशी होत आहे

या काळात राज्यात सर्वत्र कोरडं हवामान राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे